काल सायंकाळी साडे सात वाजता गर्दींच्या वेळी ही दर्घटना घडली बचावकार्य रात्री उशीरापर्यंत सुरू होतं जखमींना मुंबईत सेंट जॉर्ज आणि जीटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे मृतांच्या कुटुंबाला राज्यसरकारनं प्रत्येकी पाच लाख रुपये आणि जखमींना पन्नास हजार रुपये मदत जाहीर केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनास्थळी भेट देऊन द्र्घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत

अहवालातल्या शिफारसीनुसार किरकोळ दरुस्तीची कामं सुरू होती संरचनात्मक तपासणीत किंवा दरुस्ती कामांमध्ये काही त्रटी राहिल्या का याचा तपास करून दोषींवर कडक कारवाईचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे पोलिस प्रशासनानं रेल्वे तसंच ब्रहन्मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांविरुद्ध ग्रन्हा दाखल केला आहे काँग्रेस पक्षानं मात्र या प्रकरणी रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी राजीनामा द्यावा किवा त्यांची केंद्रीय मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी केली आहे नागरिकांसाठी चांगले रस्ते तयार करणं हे स्थानिक स्वराज्य संस्थांचं प्राथमिक कर्तव्य असल्याचं मुंबई उच्च न्यायालयानं म्हटलं आहे मुंबईत रस्त्यांवरच्या खड्ड्यांमुळे वाढत्या अपघाती मृत्यूंसंदर्भात दाखल अनेका याचिकांवर काल सुनावणीदरम्यान न्यायालयानं रस्त्यांच्या दुरावस्थेकडे ब्रहन्मुंबई महापालिका करत असलेल्या दुर्लक्षाबद्दल नाराजी व्यक्त केली रस्त्यांच्या या दुरावस्थेला स्थानिक नागरिकांची कमालीची सहनशीलता जबाबदार असल्याचं सांगतानाच या प्रश्नी संबंधित अधिकारी अत्यंत असंवेदनशील असल्याचं मतही न्यायालयानं नोंदवलं

राफेल लढाऊ विमान खरेदी संदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर दाखल पुनर्विचार याचिकांच्या संदर्भात न्यायालयानं याचिकाकर्त्यांना हा प्रश्न विचारला आहे संबंधित याचिकाकर्त्यांनी राफेल संदर्भातली कागदपत्रं संरक्षण मंत्रालयातून अवैध पद्धतीनं मिळवली ही कागदपत्रं राष्टीय सुरक्षेशी संबंधित असल्यानं ती जाहीर करता येणार नसल्याचं केंद्र सरकारनं आपल्या शपथपत्रात म्हटलं आहे न्यायालयानं या प्रकरणात सरकारच्या या आक्षेपांवर आधी निर्णय घेणार असल्याचं म्हटलं आहे या प्रकरणी प्ढच्या सुनावणीची तारीख लवकरच जाहीर होणार आहे

शौर्य आणि पराक्रमासाठी दिल्या जाणाऱ्या या प्रस्कारांतर्गत दोन कीर्ती चक्र आणि एक शौर्य चक्र मरणोत्तर प्रदान करण्यात आलं

परम विशिष्ट सेवा पदक प्राप्त अधिकाऱ्यांमध्ये सैन्यदल प्रमुख जनरल बिपीन रावत यांचाही समावेश आहे

रायगड मतदार संघातून सुनील तटकरे बारामती सुप्रिया सुळे सातारा उदयनराजे भोसले कोल्हापूर धनंजय महाडीक ब्लडाणा डॉ राजेंद्र शिंगणे जळगाव गुलाबराव देवकर ईशान्य मुंबई संजय पाटील ठाणे आनंद परांजपे कल्याण बाबाजी पाटील लक्षद्वीप मौहम्मद फैजल तर परभणी इथून राजेश विटेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे हातकंणगले मतदार संघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांना पाठिंबा देण्यात आल्याचं यावेळी जाहीर करण्यात आलं

ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते लोकसभा निवडण्कीत अहमदनगर मतदार संघात आपण कोणत्याही उमेदवाराचा प्रचार करणार नसल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं पुत्र सुजय विखे पाटील यांचा भाजप प्रवेशाचा निर्णय त्यांचा व्यक्तिगत असल्याचं त्यांनी सांगितलं आपण विधान सभेतल्या विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देणार नसून याबाबत पक्षश्रेष्ठींशी चर्चा करू असंही विखे पाटील यांनी स्पष्ट केलं आहे

आमचं हे बातमीपत्र न्यूज आॅन ए

डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे

ते काल अहमदनगर जिल्ह्यात राळेगणसिद्धी इथं पत्रकार परिषदेत बोलत होते यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली असल्याचं त्यांनी सांगितलं सरकार दोषींवर कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याची टीका करतानाच सहकार चळवळ यामुळे मोडीत येईल अशी खंत हजारे यांनी व्यक्त केली

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत लोकसभा निवडणुकीसंबंधी विविध कामांच्या जबाबदाऱ्यांचं वाटप आणि अंमलबजावणी या संदर्भात चर्चा झाली पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसह नेते विविध समित्यांचे प्रमुख यावेळी उपस्थित होते शिवसेना आणि भाजप य्तीच्या राज्यभरातल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचे एकत्रित मेळावे आजपासून होणार आहेत पहिला मेळावा आज सकाळी अमरावतीला होणार असून संध्याकाळी नागपूर इथं दुसरा मेळावा होईल

निवडण्कीच्या पार्श्वभूमीवर सराईत गुन्हेगारांविरोधात हद्दपारी सारखी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जयस्वाल यांनी या बैठकीनंतर वार्ताहर परिषदेत दिली निवडणुकीच्या प्रचारासाठी विविध पक्षांच्या नेत्यांच्या प्रचारसभा होणार असल्यानं सुरक्षा व्यवस्था कशी असावी या संदर्भातही अधिकाऱ्यांना या बैठकीत मार्गदर्शन केल्याचं पोलिस महासंचालकांनी सांगितलं

मागण्या मंजूर होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला आहे

श्रीकांत यांनी दिले आहेत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातल्या सर्व मुद्रकांची काल लातूर इथं बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते

निवडणूक यंत्रणेतल्या अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी काल बीड इथं प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली त्यावेळी पाण्डेय यांनी या सूचना दिल्या